केंद्रीय निवडणुक आयोगानं आज ही घोषणा केली येत्या सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली जाणार आहे मतदान झाल्यानंतर त्वरीत मतमोजणीला सुरवात होईल काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला याबाबतविनंती केली होती

या पार्श्वभूमीवर ही निवडणूक त्याआधी घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती प्रवासबंदीमुळे अमेरिकेत अडकलेले मुख्य निवडणूक आयुक सुनील अरोरा यांनी आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक या संदर्भात घेतली लॉकडाऊनच्या दिशानिर्देशांचं पालन करण्याचं बंधन घालून निवडणूक घेण्याचा निर्णय यावेळी झाला मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर विधिमंडळाच्या दोन पैकी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं नियमानुसार बंधनकारक आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर निवडून येण्याचा पर्याय खूला झाला आहे दरम्यान मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे वीस मिनिटं चर्चा झाल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे

राज्यात अन्न धान्याचा साठा मुंबलक प्रमाणात असून लोकांनी घाबरण्याचं कारण नाही टाळेबंदीच्या काळात कुणीही उपाशी झोपणार नाही याची राज्य सरकार काळजी घेत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजवंदन करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पृष्प वाहून अभिवादन केलं या समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर मुख्य सचिव अजोय मेहता प्रधान सचिव आशिष कुमार सिंह प्रधान सचिव विकास खारगे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते राज्यभरात साठावा महाराष्ट्र दिन आज साधेपणानं साजरा झाला औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून शासकीय ध्वजारोहण झालं

धूळे इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर अहमदनगर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण झालं वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अपर जिल्हाधिकारी उपस्थित होते बीड इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ध्वजवंदन केलं यावेळी मुंडे यांनी महाराष्ट्र दिन आणि आणि कामगार दिनानिमित्त जिल्हावासीयांना शुभेच्छा दिल्या कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने साजरा झाला यावेळी आमदार संदीप क्षीरसागर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी मान्यवर उपस्थित होते भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम

प्रदीपचंद्रन यांनी ध्वजवंदन केलं कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंकर राखत साधेपणाने हा कार्यक्रम संपन्न झाला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी जी श्रीकांत पोलीस अधीक्षक राजेंद्र माने आदी मान्यवर उपस्थित होते रत्नागिरीत पालकमंत्री एड अनिल परब यांच्या अनुपस्थितीत आज जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे ध्वजवंदन झालं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हराज बगाटे आमदार राजन साळवी यावेळी उपस्थित होते परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण उस्मानाबाद इथं राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र तसंच गुजरात स्थापना दिनाच्या दोन्ही राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे येणाऱ्या काळात राज्याची प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेडच्या पोलिस दलातल्या दोन वरिष्ठ अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य पोलीस महासंचालकांनी उत्कृष्ट सेवेसाठीचं मानचिन्ह जाहीर केलं आहे नागरी हक्क संरक्षण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रशांत अनंतराव पवार आणि हेड कॉन्स्टेबल माधव मनोहराव पल्लेवाड मांडवी पोलीस ठाण्यातले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खामराव रामराव वानखेडे नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकातचे हेड कॉन्स्टेबल अशोक शिवदास देशमुख दहशतवाद विरोधी पथकातले बालाजी गणपतराव सोनटक्के उस्माननगर पोलीस ठाण्यातले शामसुंदर यादवराव छत्रकर उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातले सुर्यकांत विड्डलराव घ्रगे आणि नांदेड पोलिस मुख्यालयातले पोलिस शिपाई मारोती रामराव केसगीर यांनी ही मानचिन्ह जाहीर झाली आहेत याबद्दल नांदडेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्वांचा सत्कार आणि अभिनंदनही केलं आहे

आंतरराष्ट्रीय कामगार दिन त्यानिमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी देशभरातल्या सर्व स्त्री पुरुष कामगारांचं अभिनंदन केलं आहे आजचा दिवस हा या सर्व कामगारांच्या समर्पण आणि मेहनतीचा सन्मान करण्याचा दिवस आहे हे सर्व कामगार समृद्ध भारताचा पाया रचत असून देश उभारणीच्या कामातले तेच खरे शिल्पकार आहेत असं कोविंद यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक गाय रायडर यांनीही कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या असून सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन केलं आहे

मुंबईत कोरोनाचं केंद्र असलेल्या जोगेश्वरीच्या क्रांतीनगरमधले र रहिवासी कोरोनावर मात करून काल आपल्या घरी गेले

घरीपरतल्या नंतर क्रांतीनगरच्या सर्व रहिवाशांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केलं यावेळी स्थानिक नगरसेवक राजू पेडणेकरहीउपस्थित होते औरंगाबाद इथल्या सत्तेचाळीस वर्षीय कोरोना विषाणूयस्त रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला

पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी सुरु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकडून स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे याप्रकरणी पोलीस योग्य पद्वतीनं तपास करणार नाहीत असा आरोप करत हा तपास न्यायालयात्या देखरेखीखाली व्हावा किंवा तो सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी करताना आज न्यायालयानं तपास थांबवायला नकार दिला याचिकाकर्त्यानं याची एक प्रत राज्य सरकारला द्यावी असं न्यायालयानं सांगितलं याप्रकरणी चार आठवड्यांनंतर सुनावणी होईल आदिवासी विकास विभागानं आज महाराष्ट्र दिनानिमित्त खावटी अनुदान योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत आदिवासी कृटुंबांना प्रत्येकी तीन हजार रुपये मदत केली जाणार आहे दीड हजार रुपये मनी ऑर्डरने तर दीड हजार रुपयाचा जीवनावश्यक वस्तू रूपात मदत दिली जाणार आहे टाळेबंदीच्या काळात आदिवासींची अर्थार्जनाची अडचण लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागानं ही योजना आखली आहे आदिवासी विकास मंत्री के

पाडवी यांनी या योजनेबद्दल आज माहिती दिली राज्यातल्या मनरेगा कामावरची आदिवासी कूटुंबं पारधी कूटुंबं तसेच जिल्हाधिकाऱ्यानी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंब यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं पाडवी यांनी सांगितलं

अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली

कोरोनापासून बचावासाठी सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात गडचिरोली शहरातल्या गोर गरीब गरजूंना स्वस्त दरात जेवण देण्याच्या उद्देशानं प्रशासनानं मील ऑन व्हील ही योजना सुरु केली आहे